सरन्यायाधिश दीपक मिश्रा या पीठाच्या अध्यक्षस्थानी होते तर न्यायमूर्ती ए

सिक्री न्यायमूर्ती ए

खानविलकर न्यायमूर्ती डी

चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अशोक भूषण या पीठाचे सदस्य होते डेछामृत्यूपत्रावर अंमलबजावणी कोण करील आणि वैद्यकीय मंडळाकडून ते कसं कार्यान्वित होईल या बद्दलची मार्गदर्शक तत्व खंडपीठानं नक्की केली या संदर्भातला कायदा अस्तित्वात येईपर्यंत न्यायालयानं आखुन दिलेल्या अटी आणि शर्तीचं पालन व्हायला हवं असं न्यायालयानं म्हटलं आहे

अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधान सभेत तर राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन याचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे

राज्यातल्या फलोत्पादनाशी संबंधीत विविध समस्यांवर तोडगा शोधण्यासाठी लवकरचं केंद्र सरकार बरोबर बैठक घेणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं ज्या धर्तीवर राज्यात साखर आयोगाची स्थापना झाली आहे त्याच धर्तीवर राज्यातल्या द्राक्षं डाळींब संत्रा आदी फलोउत्पादनातल्या समस्या सोडवण्यासाठी काय पावलं उचलली जात आहेत असा सवाल विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला होता त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं रायगड जिल्ह्यातल्या बाळगंगा धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या नऊ गावं आणि तेरा वाङ्यातल्या कुटुंबांना लाभ मिळवून दिला जाईल असं मदत आणि पूर्नवसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या येरमाळा आणि तुळजापूर िं ट्रॉमा केअर सेंटरची मागणी निकाषानुसार पूर्ण केली जाईल अशी ग्वाही आरोग्यमंत्री डॉ

राज्यात चेन मार्केटिंगच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी चेन मार्केटिंगची जाहिरात जरी निदर्शनाला आली तर सू मोटो गून्हा दाखल करावा असे आदेश पोलिसांना देण्यात येतील अशी ग्वाही गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली राष्ट्रवादी काँप्रेसचे प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधी सूचना मांडत चेन मार्केटिंगच्या अनेक बेकायदा योजनांमुळे हजारो लोकांची कोट्यवधी रूपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा मुद्दा उपस्थित केला या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना रणजित पाटील यांनी चेन मार्केटिंकमुळे होणाऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचं सांगितलं अशा प्रकारच्या चेन मार्केटिंग कंपन्यांना वित्तप्रवठा करू नये अशा सूचना बँकांना देण्यात येतील असं पाटील म्हणाले

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत अग्निशमन दल स्थानिक प्रशासन आणि पोलीसांच्या वतीनं बचाव आणि शोधकार्य सुरु असून मृतांचा आकडा वाढू शकतो असं पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंघे यांनी म्हटलं आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरीही आग संपूर्णपणे आटोक्यात आली नसल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे

महाराष्ट नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणीला आज पासून सुरूवात केल्याचं पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आज जाहीर केलं

ही सदस्य नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं होणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले येत्या ग्ढीपाडव्याला शिवाजी पार्क मैदानावर आपण पक्षाची भ्मिका मांडू असंही ते यावेळी म्हणाले शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीच्या आधारे शेतीत नवे प्रयोग राबवून उत्पादकता वाढावता यावी यासाठी जिल्हा कृषी महोत्सव आवश्यक असल्याचं जळगावचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे काल खान्देशात जळगाव जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते

त्यामुळे यंदा सोलापूर जिल्हा पूणे विभागात साखर उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर ठरला आहे